पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भारत अमेरिका व्यापार परिषदेच्या वतीनं आयोजित भारत संकल्पना परिषदेला रात्री नऊ वाजता भाषण करणार आहेत

उज्वल भविष्य काळाच्या निर्मितीसाठी भारत संकल्पना परिषद अशी यंदाच्या वर्षाची संकल्पना आहे यामध्ये भारत अमेरिकेतील धोरणकर्ते अधिकारी आणि व्यापार उद्योग क्षेत्रासह समाजातील मान्यवर सहभागी होणार आहेत

संपूर्ण स्वदेशी बनावटीची ही सातशे मेगावॅटची के ए पी पी

भविष्यातील दैदीप्यमान अनेक कामगिरीसाठी हा एक मैलाचा दगड असल्याचं त्यांनी प्ढं सांगितलं दरम्यान केंद्रीय ग़हमंत्री अमित शहा यांनीही शास्त्रज्ञांचं कौत्क केलं असून भारताच्या परमाण् इतिहासातील आजचा एक अविस्मरणीय दिवस असल्याचं म्हटलं आहे तसचं या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्र शास्त्रज्ञांना अभिवादन करतो असे गौरोव्द्गार यावेळी बोलतांना काढलेत

याम्ळं कोरोना विषाण्चा प्रसार थांबत नसल्याचं आरोग्य सेवा महासंचालक डॉक्टर राजीव गर्ग यांनी सर्व राज्यांच्या आरोग्य आणि वैदयकीय शिक्षण प्रधान सचिवांना या संदर्भात पाठविलेल्या एका पत्रात लिहिलं आहे

गर्ग यांनी नमूद केलं आहे की अशा मास्कचा वापर कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्याच्या प्रयत्नांना अडथळा आणतो कारण याम्ळं विषाणू बाहेर येऊ शकत नाही

चेहरा आणि तोंड झाकण्यासाठी स्ती कापडाचा मास्क त्रिस्तरीय वापरावा म्हणून आरोग्य मंत्रालयानं आपल्या संकेतस्थळावर दिलेल्या सल्ल्याचा त्यांनी यात उल्लेख केला आहे राज्य सभेच्या नवनिर्वाचित खासदारांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी या सदस्यांना शपथ दिली शपथ घेणाऱ्या खासदारांमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार काँग्रेसचे राजीव सातव मल्लिकार्ज्न खरगे भाजपाचे डॉ भागवत कराड उदयनराजे भोसले शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा समावेश आहे

विमानतळावर राज्यपालांचे विभागीय आयुक्त डॉ संजीव क्मार पोलीस आयुक्त डॉ भूषण क्मार उपाध्याय नागपूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक के

मल्लिकार्ज्न प्रसन्ना महानगरपालिका आय्क्त त्काराम म्ंढे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे नागपूर स्धार प्रन्यासच्या सभापती श्रीमती शीतल तेली उगले पोलीस अधीक्षक ग्रामीण राकेश ओला यांनी स्वागत केलं विमानतळावरील स्वागताचा स्वीकार करुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राजभवनकडे रवाना झाले

एम्स नागप्रच्या शरीरविज्ञान विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ प्रथमेश कांबळे यांच्या संकल्पनेतून हे उपकरण साकार झाल आहे

कांबळे यांनी सांगितलं की हा रिस्टबँड जिओ फेंसिंग तंत्रज्ञानाचा वापर करून प्रतिबंधित झोनमधील कोणत्याही कोरोना बाधित अथवा संशयित व्यक्तीनं केलेल्या उल्लंघनाबद्दलची माहिती प्रदान करेल याशिवाय अशा व्यक्तीच्या शरीराचं तापमान पल्स रेट श्वसन दर आणि ऑक्सिजन क्षमता यासारखी माहितीपण या उपकरणाच्या सहाय्यानं मिळणार असून त्यांना लवकर वैद्यकीय मदत मिळविण्यात मदत होणार आहे महाराष्ट्राची ओळख दर्शवणारी पिकं कृषी विद्यापीठांनी विकसित करावीत ज्याला बाजारपेठ आहे अशी पिकं घ्यावीत असं म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे

विद्यापीठातल्या संशोधनांम्ळं शेतकऱ्यांच्या जीवनातली अनिश्चितता संपून त्यांच्या जीवनात बदल झाला पाहिजे असं ते म्हणाले द्ध कांदा कापूस अशा वेगवेगळ्या पिकांबाबतची अनिश्चितता दूर करण्यासाठी प्रत्येक पिकाचं वाणाचं वेगळेपण ओळखून पिकं घ्यावीत याकरिता राज्याची विभागवार मांडणी करून फळ धान्य प्रक्रिया उद्योग यांची निश्चिती करावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्यात शेतीला उद्योगाचा दर्जा मिळायला हवा शेतीतही बाजारचं सर्वेक्षण अत्यंत गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं कृषीमंत्री दादाजी भुसे आणि राज्यमंत्री डॉ विश्वजित कदम यावेळी उपस्थित होते चारही कृषि विद्यापीठांच्या कुलग्रूंनी संशोधन बियाणे मागणी आणि प्रवठा विद्यापीठांनी संशोधन केलेलं नवीन वाण परिसर मुलाखती आदी विषयांवर सादरीकरण केलं मराठा समाजाच्या आरक्षणाम्ळं ओबीसीच्या आरक्षणाला कसलाही धक्का लागणार नाही अशी ग्वाही म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे ते काल ओबीसी आणि भटक्या विम्क्तांच्या न्याय मागण्यांसंदर्भात आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्समधे बोलत होते मराठा आरक्षणाचा खटला सर्वोच्च न्यायालयात स्रु आहे उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात मान्य झाला तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल ही भीती ओबीसी समाजाला वाटते ती त्यांनी मनातून काढून टाकावी याबाबत ओबीसी समाजाच्या शंका क्शंका आणि भीती दूर करण्यासाठी एडव्होकेट जनरल यांच्याशी त्मची भेट घडवून आणू असं म्ख्यमंत्र्यांनी सांगितलं ओबीसी समाज क्ठल्याही समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात नाही असं यावेळी उपस्थित अन्न नागरी प्रवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं ओबीसी महामंडळांसाठी आर्थिक तरत्द करुन जास्तीत जास्त मदत कशी देता येईल यासाठी प्रयत्न केले जातील असं ते म्हणाले ज्या जिल्ह्यात ओबीसी आरक्षण कमी आहे त्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीमार्फत न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल असं इतर मागास बहजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितलं शाळा स्रु करायच्या आहेत पण त्या कशा स्रु करायच्या यावर चर्चा स्रु आहे असं म्ख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं ऑनलाईन शिक्षणाच्या पर्यायाबरोबर शक्य आहे तिथं शाळा स्रु करता येतील का द्र्गम भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे का तिथे ई लर्निंगची स्विधा उपलब्ध करून देताना विद्यार्थ्यांना टॅब द्यायचे का याचा आढावा घेणं स्रु आहे दूरदर्शन आकाशवाणीसारख्या माध्यमातून शिक्षण स्रु करता येतील का याचाही प्रयत्न आहे चॅनल स्रु करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी बोललो आहे असं ते म्हणाले

नव्यानं कोरोनाबाधित आढळून आलेले एसआरपी जवान हे ध्ळे इथून आलेले असू न ते गडचिरोली इथं संस्थात्मक विलगीकरणात होते काल रात्री त्यांचा अहवालपॉ झिटीव्ह आढळून आला

त्यानंतरची ही द्रसरी मोठी संख्या आहे

विदर्भातील जगप्रसिद्ध लोणार सरोवर ग्लाबी दिसण्याचं कारण वैज्ञानिकांनी शोधून काढलं आहे क्षारप्रेमी हॅलोआर्कीया या सूक्ष्मजीवांच्या वाढत्या उपस्थितीम्ळं सरोवराचं पाणी ग्लाबी दिसत असल्याचं प्ण्याच्या आघारकर संशोधन संस्थेचे संचालक डॉ प्रशात ढाकेफळकर यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं

सरोवरचं पाणी ग्लाबी दिसू लागल्यानं निसर्गअभ्यासक शास्त्रज्ञ तसंच स्थानिक रहिवाशांना आश्चर्य वाट् लागलं होतं

अंगणवाडी सेविकांना सेवानिवृतीनंतर देण्यात येणाऱ्या विम्याच्या रक्कमेचा धनादेश तात्काळ निवृतीच्या दिवशीच त्यांना देता येईल अशी प्रक्रिया राबवावी तसंच सध्या प्रलंबित असलेली विमा प्रकरणं महिनाभरात निकाली काढावीत असे स्पष्ट निर्देश राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री एड यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत

मात्र ही रक्कमदेखील सेवानिवृतीनंतर लगेच न मिळता बऱ्याच विलंबानं मिळत असल्याच्या तक्रारी मंत्री एड ठाकूर यांच्यापर्यंत आल्या होत्या त्यांनी याची तात्काळ दखल घेतली आणि आज म्ंबईमधील भारतीय आय्र्विमा महामंडळाच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात मार्ग काढण्याच्या दृष्टीकोनातून निर्देश दिले